नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात चढ उतार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी

असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज जागतिक गुंतणूकदारांच्या व्हर्वूअल गोलमेज परिषदेत बोलत होते गुंतवणूकदारांना व्यापारासाठी अनुकूल स्थिती हवी आहे ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले आहे भारतातल्या विविधतेमुळे अनेक बाजरपेठा उपलब्ध होतात त्यामुळे केवळ मोठ्या शहरांमध्येचं नव्हे तर छोट्या शहरांमध्येही गुंतवणूक येत आहे असं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारत ही केवळ एक दृष्टी नसून सुनियोजित आर्थिक रणनीती आहे असं मोदी म्हणाले कोरोनाच्या काळात भारतानं कटीबद्धता दाखवून दिली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली

आज एका रूग्णाचा मृत्यू झाला

राज्यातले नाट्य निर्माते आणि कलाकारांच्या अनेक मागण्या असून त्यावर सरकार नक्की विचार करेल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे मराठी रंगभूमीदिनानिमित्त आज त्यांनी नाट्य निर्माते कलाकार यांच्याशी द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू प्राद्भावाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्वित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्य प्रयोग करा आणि कलाकार तसंच प्रेक्षकांची काळजी घ्या असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले प्रत्येक निर्मात्यानं कलाकारांची चाचणी करावी स्टेजवर मास्क काढावा लागला तरी कलाकारांनी अंतर किती ठेवायचं स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावं नाट्यगृहात नो मास्क नो एन्ट्री हे धोरण असावं नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॅल्स देखील नियम पाळतात की नाही हे पहावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या दरम्यान महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित पत्तीरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र या विषयावरच्या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर खेडयापाडयात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहं उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल असं ते म्हणाले राज्यातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात वेळ राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ के डी सातपुते यांनी नागरिकांनामास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या बैठकीत ते आज बोलत होते फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोनाच्या संभाव्य दूसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला सध्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून फिव्हर सव्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला केंद्र सरकारनं कामगारांचे कायदे संपवून टाकले आहेत कामगारांचा विचार केला नाही तर केवळ मालकांचा विचार केला आहे अशी टीका महसूल मंत्री तथा काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँप्रेसनं आज कोल्हापुरात ट्रछ्छिर रस्ती आणि जाहीर सभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते हे सरकार कामगारांच्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला

पालकमंत्री सतेज पाटील आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं आज तहकूब केली या प्रकरणाचा नव्यानं तपास करावा यासाठी नाईक कुटुंबानं एका याचिकेची सुनावणी न्यायालयानं आज केली त्याबरोबरच गोस्वामीच्या याचिकेवरही सुनावणी झाली

अर्णबच्या सुटकेसाठी हंगामी आदेश द्यावा या विनंतीबाबत न्यायालय विचार करणार आहे आज अर्णब गोस्वामीच्या वतीनं जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली हा तपास बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आम्ही या बाबतीत सखोल तपासणी करायला तयार आहोत असं न्यायालयानं स्पष्ट केलं आपली याचिका सुधारित करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती साळवे यांनी न्यायालयात केली ती न्यायालयानं मान्य केली

आमच्या रायगडच्या वार्ताहार शोभना देशमुख यांनी याबाबत माहिती दिली अमेरिकेतल्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांमध्ये समिश्र कल दिसत असूनही मुंबई शेअर बाजारात आज तेजी कायम राहिली

रेल्वे मंत्रालयानं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारणीला मंजुरी दिली आहे राष्ट्रीय शेतमाल दळण वळण धोरणा अंतर्गत सोयी सुविधा द्यायला केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं आहे या धक्क्यामुळे उद्गीर आणि आजू बाजुच्या परिसरातल्या व्यापाऱ्यांना त्याचा प्रामुख्यानं लाभ होणार आहे असं लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी संगितलं या मंजूरीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीनं सातत्यानं मंत्रालय आणि खासदारा कडे पाठपुरावा केला होता मंजूर झालेल्या मालधक्का निर्णयाचं उदगीरच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केलं आहे रेल्वे प्रशासनानं बीओटी तत्वावर शीतगृह आणि व्यापारी संकुल उभारायला मंजुरी द्यावी अशी देखील मागणी होत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई द्यायला राज्य सरकार उशिर करत आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रशांवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काहीच पावलं उचललेली नाहित असं ते म्हणाले कांजूरमार्ग इथं कारशेड हलवण्याच्या तसंच अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्यांवरूनही पाटील यांनी आघाडी सरकारवर टिका केली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम गेल्या सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत यशस्वीपणे राबवली जात आहे

गेल्या चोविस तासात मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय घट झाली असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किंचित घट झाली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होता